महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी संरक्षण संरक्षण खरेदीविषयक परिषदेनं पाच हजार शंभर कोटी रुपयांच्या देशी बनावटीच्या उपकरणांच्या खरेदीला मान्यता दिली आहे संरक्षण यंत्रसामग्रीच्या देशीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही खरेदी करण्यात येणार असून यामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे आरेखित आणि भारतीय उद्योगाद्वारे निर्मित आधूनिक इलेक्ट्रॉनिक यूद्ध यंत्रणांचा समावेश आहे संरक्षण खरेदी प्रक्रियेत आयडेक्स म्हणजेच उत्कृष्टतेसाठी नवोन्मेषांचा समावेश करण्यासही या परिषदेनं मंजूरी दिली यामुळे आयडेक्सकरिता काम करणारे स्टार्टअप्स आणि नवीन शोधकर्त्यांकडून मोठी खरेदी करण्याचे मार्ग खुले होतील शौर्य परस्कार राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली

केरळच्या मृहम्मद मृहसिनला हा पूरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे राज्यातील झेन सदावतें आणि आकाश खिल्लारे यांचा यामध्ये समावेश आहे

तर औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिलारे याने दुधना नदीत बुडत असलेल्या मायलेकीना प्रसंगावधान राखत सुरक्षित बाहेर काढले विशेषप्रस्कार जळगाव जळगाव इथं इयत्ता सातवीत शिकत असलेला विद्यार्थी देवेश भय्या याची केंद्र सरकारच्या बालशक्ती पुरस्कारासाठी निवड झाली

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयानं काल ट्विटर संदेशाद्वारे हे स्पष्टीकरण दिलं जनगणनेदरम्यान आपली माहिती ऑनलाइन नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध असेल यंदा प्रथमच मोबाइल ऍपद्वारेदेखील नागरिकांची माहिती घेण्यात येईल दरम्यान राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ही घटनात्मक जबाबदारी असून कोणत्याही राज्यानं त्याला विरोध करणं योग्य नाही असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे राज्यपाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेनं काम करत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल केलं नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एकोणिसाव्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते

मराठी भाषा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्याबाबत पुढील महिन्यात होत असलेल्या अधिवेशनात कायदा करणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत दिली मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते यासंदर्भात कायद्याचा मसुदा तयारकरण्याचे काम सुरू झाले आहे असंही त्यांनी पुढे सांगितलं मागील सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले पुस्तकांचे गाव रंगवैखरी आदी उपक्रम यापुढेही सुरू राहतील

त्यानुसार पूण्याचे नवे आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली असून विद्यमान आयुक्त सौरभ राव यांची साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक झाली असून आयूष प्रसाद यांची पूणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे

पंकज गुप्ता आणि नेपाळमधील रिजेन महाजन या गिरीप्रेमी पर्यावरणवाद्यांनी येत्या प्रजासत्ताक दिनी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर एका अभिनव उपक्रमाचं आयोजन केलं आहे या उपक्रमाला नेपाळच्या पर्यटन विभागाचं पूर्ण सहकार्य लाभलं असून पुण्यातील निसर्ग या गिरीप्रेमी संस्थेकडून या उपक्रमाची अधिक माहिती मिळाली ऐकू या त्यावर आधारित हा वृत्तांत

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न विनायक सोमणी

या आगळ्या यात्रेचा हा वृत्तांत प्रजासत्ताक दिन आणि महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधत जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड़यात उजेड गावचे गावकरी गांधीबाबा यात्रा आयोजित करतात गांधीजींच्या नावानं भरणारी ही देशातील एकमेव यात्रा यायात्रेत सात दिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात यावर्षीग्रामस्वच्छता अभियानातून उद्या या यात्रेचा प्रारंभ होणार आहे यंदाच्या यात्रेत आरोग्य शिबीर आहेत रक्तदान शिबिर आहे मुलांच्या स्पर्धा आणि कुस्त्याही आहेतआकाशवाणी बातम्यांसाठी लातूरहून अरुण समुद्रेयांच्यासह सुरेखा जोशी पुणे दुरोडा वाशिम वाशिम जिल्ह्यातील मानोरा भागात मूल बाळ होण्याच्या औषधाची खोटी बतावणी करुन पाच जणांनी एका कुटुंबाला लुटल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांना काल न्यायलयानं पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याप्रकरणी एक आरोपी अद्याप फरार आहे साईवाबा साईबाबांचं जन्मस्थान पाथरी असल्याचा दावा करणाऱ्या पाथरी गावचे प्रतिनिधी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत काल पाथरीच्या ग्रामस्थांनी याबाबत बैठक घेतली आमच्याकडे पाथरी साईबाबांचं जन्मस्थान असल्याबाबतचे पुरावे आहेत आणि पाथरीच्या विकासासाठी शंभर कटी रुपयांचा निधी मिळावा अशी आमची मागणी आहे असं कॉंग्रेस आमदार सुरेश वारप्रडकर यांनी बैठकीनंतर सांगितलं वाडिया न्यायालय आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या संचालक मंडळासोबत बैठक घेऊन वाद मिटवण्याचे आदेश काल मुंबई उच्च न्यायालयानं दिले पुढच्या महिन्यात राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनानं बैठक घ्यावी असं न्यायालयानं एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी सांगितलं आंदोलनचा शारा लातर लातूर शहरात रेडी रेकनरप्रमाणे कर आकारणी न करता स्थानिक पातळीवर पालिकेनं ठराव घेऊन कर ठरवावे अशी मागणी लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी केली आहे लातूर ही ड वर्ग महापालिका असतानाही इतर महापालिकांच्या बरोबरीने शहरात कर आकारणी केली जात आहे यामुळे शहरातील बांधकामे रखडली आहेत असं महासंघाचे म्हणणे आहे

मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस पूण्यातून सोडण्यात येणार असून पूणे भूसावळ पूणे गाडी दोंड मनमाडमार्गे धावेल असं मध्य रेल्वेनं कळवलं आहे दाभोळकर डॉ नरेन्द्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं काल फेटाळला विक्रम भावे यांच्यावर डॉ दाभोळकर हत्या प्रकरणात रेकी केल्याचा आरोप आहे

अटक औरंगाबाद इथं काल चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली

या अॅपद्वारे रसिकांना महोत्सवाची सगळी माहिती उपलब्ध होणार असून आपल्या आवडत्या चित्रपटाला मत देखील देता येईल अशी माहिती महोत्सवाच्या संचालिका स्मिता वत्स शर्मा यांनी काल मुंबईत दिली खेलो डिया गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होत आहे

हरयाणा दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहेत

मध्य महाराष्ट्रात किमान पारा उबदार पातळीवर आहे

उद्यापर्यंत यात फारसा बदल संभवत नाही